देशभरात रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे होणा या अपघातातल्या बळींच्या वाढत्या संख्येबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त लोकसभेत तेलगू देसम पार्टीनं सरकार विरोधात मांडलेल्या अविधास ठरावावर आज चर्चा सुरु आहे काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या चर्चेत सहभागी होताना सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं लोकांना दिलेली आधासनं या सरकारनं पूर्ण केली नाहीत देशात सर्वात जास्त बेरोजगारी सध्या आहे असं ते म्हणाले रालोआ सरकारनं लोकांना फक्त मोठी आश्वासनं दिली प्रधानमंत्र्यांनी दोन कोटी युवकांना नोक या देण्याचं आक्षासन दिलं मात्र फक्त चार लाख युवकांना नोक या दिल्या अशी टीकाही त्यांनी केली जी ऊटी नोटाबंदी आणि इतर अनेक मुद्यांवर त्यांनी सरकारवर टीका केली आंध्र प्रदेशाचं विभाजन झाल्यापासून या सरकारनं पोकळ आक्षासनं दिली मात्र प्रत्यक्षात आंध्रप्रदेशाची फसवणूक केली असा आरोप तेलगू देसमचे जयदेव गाला यांनी चर्चेला सुरुवात करताना केला केंद्र सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडल्याबद्दल गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी चर्चेदरम्यान विरोधकांवर कडाडून टीका केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेनं दाखवलेला विक्षास विरोधकांना समजला नसल्याचं ते म्हणाले अविक्षास ठरावावरच्या चर्चेदरम्यान ते बोलत होते काँग्रेसकडे जनमताचा आधार होता असंही सिंग यांनी सांगितलं जागतिक स्तरावर प्रधानमंत्र्यांनी भारताचा ठसा उमटवला आणि त्यामुळे गुंतवणूकीसाठीचं सर्वाधिक आकर्षक केंद्र असल्याचं त्यांनी नमूद केलं विधीमंडळाचं नागपूर इथं सुरू असलेलं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं

पुढच्या दीडवर्षात या कार्यक्रमाची अमंलबजावणी होणार असून नागपूरला देखरेखीसाठी केंद्र असणार आहे

मुंबईप्रमाणेच ठाण्यात क्लस्टर आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून कोळीवाडे वगळण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केलं सकाळच्या विशेष सत्रात प्रलंबित लक्षवेधीवर त्यांनी उत्तर दिलं

राज्यात सर्रास सुरू असलेल्या गुटखा विक्री प्रकरणी संबंधित अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली केंद्र सरकारवर खोटे आरोप केल्याबद्दल भाजपा काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी यांच्या विरोधात भाजपा हक्कभंग प्रस्ताव आणेल असं संसदीय व्यवहारमंत्री अनंत कुमार यांनी संसदेबाहेर बातमीदारांशी बोलताना सांगितलं राहुल गांधी यांचं वक्तव्य दांभिकपणा असल्याची टीका अनंतकुमार यांनी केली राफेल खरेदी संदर्भातले आरोपही त्यांनी फेटाळून लावले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरचे आरोप माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी ट्विटवरुन फेटाळले आहेत राहल गांधींकडे रालोआवर टीका करण्यासाठी मुद्दे नसल्यानं त्यांनी बाष्कळपणाच केला अशी टीका राठोड यांनी केली विधानपरिषदेत आज सकाळच्या सत्रात कुण नऊ विधेयकं मंजूर करण्यात आली त्यात जळगाव इथल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव देण्याबाबतच्या विधेयकाला महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ सुधारणा विधेयकाला तसंच अहमदनगर मधल्या शनिशिंगणापूर मंदिराच्या व्यवस्थापनावर सरकारचं नियंत्रण आणणा या विधेयकांचा समावेश आहे छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीच्या निकषांत बदल करण्यात आला आहे

त्यामुळे क्रिकमी परतफेड योजनेत पात्र ठरलेल्या शेतक यांना भरावी लागणारी रक्कम कमी होऊन जास्तीत जास्त शेतक यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा अधिकार सरकारकडे घेण्यासंदर्भात लवकरच कायदा करणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानपरिषदेत दिली

कॅगचा अहवाल आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी लातूर तसंच परभणी इथं आंदोलन करण्यात आलं परभणीत अज्ञात व्यक्तींनी चार बसगाड्यांवर दगडफेक करून काचा फोडल्यानं विविध भागात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे देशभरात रस्त्यावरच्या खडड्यामुळे होणा या अपघातातल्या बळींच्या वाढत्या संख्येबद्दल आज सर्वोच्च न्यायालयान चिता व्यक्त केली अशा अपघातांमध्ये मरण पावणा यांची संख्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडणा यांपेक्षा अधिक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं या समस्येकडे लक्ष द्या असे निर्देश न्यायालयानं आपल्या रस्ते सुरक्षा समितीला दिले आहेत या समितीनं आपला अहवाल दोन आठवड्यांच्या आत द्यायचा आहे न्यायमूर्ती मदन लोकूर आणि दीप्का गुप्ता यांच्या पीठानं रस्तेसुरक्षेशी संबंधित प्रकरणाची सुनावणी करताना हे निर्देश दिले बुलडाणा जिल्ह्यातल्या बालकांमधलं कुपोषण दूर करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या सहकार्यानं पोषण आहार अभियान राबवण्यात येणार आहे

या नगरपरिषदेच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे कोल्हापूर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी उच्च न्यायालयाचं पीठ स्थापन करायचा निर्णय संबंधित उच्च न्यायालयाच्या शिफारशींवर अवलंबून राहिल असं केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज राज्यसभेत सांगितलं या संदर्भात केंद्र सरकारचा पुढाकार अयोग्य असल्याचं ते म्हणाले मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर पीठाच्या स्थापनेबद्दलचा मुद्दा प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित झाला होता त्यावरच्या निवेदनात प्रसाद यांनी हे उत्तर दिलं मुंबई इथल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या जालना इथल्या उपकेंद्रात पुढच्या महिन्यापासून नियमित तासिका सुरू होणार आहेत भाजपा प्रदेशाध्यक्ष खा़सदार रावसाहेब दानवे यांनी आज का प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली धुळे तालुक्यातल्या फागणे गावाजवळ मोटारसायकल आणि ट्रकच्या धडकेत युवती जागीच ठार झाली तर दोघं गंभीर जखमी झाले अपघातानंतर संतप्त गावक यांनी ट्रकच्या काचा फोडल्या

प्रस्तावित पुलासाठी साडे पाचशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे या संदर्भात मुख्य वनसंरक्षकक्षेत्र संचालक मे

रेङ्डी यांच्या उपस्थितीमध्ये न्कतीच बैठक झाली धुळे शहर आणि जिल्ह्यातल्या बहतांश भागात आज द्पारी पावसानं हजेरी लावली धुळे शहरात मध्यम स्वरूपाचा तर तालुक्यात संततधार सुरू होती मात्र जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे परभणी आणि परिसरात पावसानं आज सायंकाळी हजेरी लावली पावसानं आजही हजेरी लावल्यानं शेतक यात समाधान व्यक्त होत आहे

राज्यातल्या बऱ्याच भागात पावसाचा दीर्घकालीन खंड पडण्याचे संकेत हवामान तज्ञांनी दिले आहेत